राज्यातल्या सरपंचांसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काल माझे कुटंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते ही मोहीम कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत ही लोकचळवळ बनवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण आणि खबरदारीसह जगणं हा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं त्यांनी नमूद केलं

त्यासोबतच मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येणार आहे

मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की जेंव्हा सर्व्हेसाठी आरोग्यद्रत तुमच्याकडे येतील काही एनजीओचे प्रतिनिधी असतील ते आल्याच्यानंतर आपण कृपया त्यांना सत्य आणि रास्त माहिती द्या ज्याच्यामुळे कूटंबाला मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निश्चित अशी मदत होईल आणि मग त्या मदतीचा एक चांगला आराखडा तयार करुन आपण एक नियोजनबद्ध उपचाराची पद्धती करुन ज्यांना तातडीची मदत करायला पाहिजे याच्या संदर्भातील कारवाई आम्हाला करता येणार आहे कोरोना विषाणूचा प्राद्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातलं संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही असं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे नांदेडमध्ये या मोहिमेची सुरुवात करताना ते बोलत होते नागरिकांनी फक्त स्वत काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केलं भोकर तालुक्यातल्या भोसी इथं नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबूलगेकर यांच्या हस्ते या मोहिमेचा श्भारंभ झाला या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी येणाऱ्या पथकास सहकार्य करुन जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या मोहिमेअंतर्गत काल सर्व नगरसेवक पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेतली सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खबरदारी घेत घराघरात जनजागृती करण्यासाठी सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करावी अस आवाहन त्यांनी यावेळी केलं परभणी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातही या मोहिमेला सुरुवात झाली

पवार यांनी काल यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पिय़ष गोयल यांची भेट घेतली या मुद्यावर वाणिज्य अर्थ आणि ग्राहक कल्याण मंत्रालयांचं एकमत झालं तर फेरविचार करू असं गोयल यांनी आश्वासन दिल्याचं पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला या उत्पादनाचा एक विश्वसनीय प्रवठादार असा भारताचा नावलौकिक असून या निर्णयामुळे देशाचं नुकसान होईल असं पवार म्हणाले दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ भारती पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही गोयल यांना निवेदन देऊन निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली दरम्यान केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरुद्ध नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काल ठिकठिकाणी आंदोलनं केली लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात एक हजार रुपयांची घसरण झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले सटाणा उमराळे विंचूर तसंच नाशिक शहराजवळ शिंदे गाव इथंही शेतकऱ्यांनी आंदोलन केल

अशा परिस्थितीत परभणी इथं कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने अन्य राज्यांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं जाधव यांनी सांगितलं

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे या समितीचे अध्यक्ष असतील सात दिवसात ही समिती अहवाल सादर करेल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला

त्या काल नांदेड इथं शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या काही जिल्ह्यांमध्ये विविध सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाचे निकष पाळून मोकळ्या जागेत आपआपल्या भागातल्या मुलांना शिकवण्याचे प्रयोग सुरु केले असून या धर्तीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून जर कुठे कोणी प्रयत्न करत असेल तर त्यातील उदात्त द्रष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं

त्याचबरोबर ते हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हतात्म्यांना मानवंदना देतील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालय ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला

बीड शहराला पाणी प्रखठा करणार बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे माजलगाव धरणही पूर्ण भरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्यानं नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यात काल दिवसभर मुखेड देगलूर बिलोली ऊमरी हिमायतनगर या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे या परिसरातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत नांदेडहून देगलूर मार्गे तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावर नदीचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती बिलोली तालुक्यात केसराळी गाव परिसरातल्या मन्याड नदीला पूर आला आहे परभणी जिल्ह्यातही काल जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला गंगाखेड तालुक्यातलं मासोळी धरण पूर्ण भरलं आहे यामुळे गंगाखेड शहराचा अर्धाअधिक भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे पालम तालुक्यात झालेल्या पावसामुळे लेंडी नदीला पूर आला आहे यामुळे बारा गावाचा नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद पडल्याने संपर्क तुटला आहे औरंगाबाद जालना उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातही काल झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे

कोकण मराठवाड्यात बह्तांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर रामेटाकळी परिसरात भारनियमन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते यातून मार्ग काढण्यासाठी रामेटाकळी ग्रामपंचायतीनं पुढकार घेतला ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने महावितरणला अठरा एकर जमीन नाममात्र भाडेतत्वावर देण्याचे मान्य केलं ग्रामपंचायतनं पाठवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावाला मंजूरी मिळाली हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर रामेटाकळीसह सहा गावे भारनियमनम्क्त होणार आहेत भविष्यात या भागातील शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध होतील

या पदासाठी फातेमा सय्यद अन्सारी यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पिठासीन अधिकारी संदीपान सानप यांनी जाहीर केलं तर शिवसेनेच्या कोट्यातून रिक्त असलेल्या एका स्वीकृत सदस्यपदी आत्मानंद भक्त यांची निवड करण्यात आली

जिल्ह्यात गांजाची शेती करणाऱ्यांवर ही तिसरी कारवाई आहे

उदगीर इथं आढावा बैठकीत ते काल बोलत होते यावेळी क्रषी आरोग्य शिक्षण विभागातल्या विविध विषयाचा आढावा घेण्यात आला